राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या

शासकीय विश्रामग्रहात झालेल्या या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ

वेंकटेशम सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आदी अधिकारी उपस्थित होते

शहरातील मृतांचा आकडेवारीत ससूनचा वाटा एक तृतीयांश आहे

त्यासाठी जिल्ह्यातील मंगल कार्यालये मोकळ्या शासकीय इमारती शासकीय तंत्रनिकेतन आदींचा शोध सुरू आहे त्याचबरोबर याठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती तातडीनं केली जाणार असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून आज अ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणारा काही भाग प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे

दरम्यान देहरोड छावणी हद्दीतील पारशीचाळ आंबेडकर नगर चिंचोली संकल्पनगरी या ठिकाणी आजपासून सूक्ष्म प्रतिवंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे अकरा दिवसांच्या बंदनंतर आज गुलटेकडी इथला घाऊक फुलांचा बाजार सुरू झाला श्रावण सुरू झाल्याने तसेच विविध सणवार असल्याने फुलबाजारात महिनाभर आवक चांगली राहील अशी अपेक्षा फुल बाजारातल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली समितीने पन्नास टक्के मनुष्यबळावर हा बाजार सुरू करण्याची परवानगी दिली आहे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने यंदाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार शाहीर नंदेश उमप यांना तसेच माता रमाई मात्रशक्ती पुरस्कार लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या सुन सावित्रीबाई साठे यांना जाहीर करण्यात आला आहे

प्ण्यातल्या महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कै

त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत